प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धुवावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

बाबासाहेब आंबेडकर यांची उद्याची जयंती साधेपणानं घरीच राहून ऑनलाईन साजरी करण्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच आवाहन

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी द्विट करून दिली त्यानुसार आता दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं त्या म्हणाल्या दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्या संदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे दहावीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल आणि बारावीची परीक्षा ही मे च्या शेवटी होईल की जेणेकरुन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कूठलंही नुकसान होऊ नये

राज्यशासनाच्या बोर्डाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपण इतर बोर्डांनी स्वीकारावा असं सुध्दा आता हे त्यांना सांगण्यात येईल विद्यार्थी पालक शिक्षक विविध राजकीय संघटना शिक्षण तज्ज्ञ आणि तंत्रज्ञांशी चर्चेनंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करून सीबीएसई आयसीएसई आयबी आणि केंब्रीज बोर्डांनीही आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकाचा फेरविचार करावा असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे दरम्यान दहावी बारावी परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

आय टी संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा नीट वगैरे परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचे असतात हे लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षेचं नियोजन करावं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे परीक्षेसंदर्भात सुनियोजित कार्यप्रणाली शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी असंही म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी परीक्षेसाठी मोठे हॉल शोधले जावेत विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवावं परीक्षा केंद्राची प्रसाधनग्रहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावं अतिरिक्त मनृष्यबळाचं नियोजन करण्यात यावं परीक्षा यंत्रणेतील सर्वांचं लसीकरण करून घ्यावं असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं आहे दरम्यान या दोन्ही परीक्षांचं नवीन वेळापत्रक राज्यातली कोविडची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन जाहीर केलं जाणार आहे

कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची सरकारची भूमिका नाही

कुलगुरु डॉ नितीन करमळकर यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत त्यानुसार त्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जातील असं देशमुख यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केलं

कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ तसंच वेग देण्यासाठी अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील अशी घोषणाही पवार यांनी केली कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्त्वाचे असून याकाळात रुग्णखाटा व्हेंटिलेटर ऑक्सिजन रेमडिसिव्हीर आदी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पड्र दिलं जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली रशियात संशोधित झालेली कोरोना प्रतिबंधक लस स्पुटनिक वी च्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध महानियंत्रक डीसीजीएन परवानगी दिली आहे त्यामुळे आता कोविड प्रतिबंधासाठी देशात तिसरी लस उपलब्ध होईल भारतात या लसीची वैद्यकीय चाचणी हैदराबाद इथली डॉ रेड्डीज प्रयोगशाळा करत आहे

औरंगाबाद जिल्ह्यात कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत असून सर्व उपचार सुविधांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते कोरोना चाचण्यांची दोन नवीन यंत्रं प्रशासनाला प्राप्त झाली असून आणखी एक यंत्र मिळणार आहे त्यामुळे आता दररोज दहा हजारांच्यावर चाचण्या करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

बीड जिल्ह्यात वाढत्या कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काल प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन ऑक्सिजन पुरवठा वाढीव रुग्णखाटा यासह विविध बाबींवर सविस्तर चर्चा करून आढावा घेतला

नागरिकांनी कोविड त्रिसूत्रीचं पालन करावं तसंच गरज नसेल तर कृपया घराबाहेर पडू नये असं आवाहन पालकमंत्री मुंढे यांनी केलं

विपीन इटनकर यांनी म्हटलं आहे

मात्र पोलिस प्रशासनानं ही द्काने पुन्हा बंद करायला लावली येत्या एक दोन दिवसात संपूर्ण टाळेबंदी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे दुकाने उघडण्यात आली होती टाळेबंदी लावण्यापूर्वी शासनानं व्यापारी वर्गाला वेळ द्यावा

आज चैत्र श्द्ध प्रतिपदा म्हणजेच ग्रढीपाडवा

घरोघरी गुढी उभारून नववर्षाचं उल्हासात स्वागत केलं जातं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला ग्रढीपाडव्यानिमित्त श्रभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना विषाणुवर मात करून आरोग्याची गुढी उभारू या असं ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक ती त्रिसूत्री पाळत कोविड योद्ध्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून आज घरीच राहून सर्वांनी एकमेकांना श्भेच्छा देत हा सण साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल आहे

बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या साजरी होणारी जयंती यंदा गर्दी न करता साधेपणानं घरीच राहून ऑनलाईन अभिवादन करून साजरी करावी असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे चैत्यभूमी वर गर्दी न करता शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करावं असंही त्यांनी सांगितलं आहे चैत्यभूमीचं लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करावं इथला स्तूप जीर्ण झाला असून मोडकळीस आला आहे या स्तुपाची द्रुस्ती तातडीनं झाली पाहिजे असं आठवले यांनी म्हटलं आहे

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोविड नियम पाळून साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन केल आहे

काल वैजापूर तालुक्यातल्या शिऊर आणि वीरगाव इथं शांतता समितीची बैठक घेण्यात आली

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तहसील कार्यालयात याबाबतचं निवेदन देण्यात आलं उद्यापासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्यात दररोज रात्री आठ वाजेनंतर तरावीह ही विशेष प्रार्थना केली जाते

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ड्वीट संदेशाद्वारे सांगितलं आहे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली आहे

रत्नाकर गुट्टे यांनी काल परभणी इथं बेमुदत उपोषण पुकारलं होतं मात्र उपविभागीय अधिकारी डॉ संजय कुंडेटकर यांनी सर्व मागण्या लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आमदार गुट्टे यांनी उपोषण मागे घेतलं

रेणापूर तालुक्यात कारेपूर परिसरात काल झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झाल आहे

मुंबई इथला समस्त महाजन ट्रस्ट घाणवाडी जलसरक्षण मंच आनंदनगरी मित्रमंडळ आणि हंड्रेड रुपीज सोशल क्लब यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे पुढील दोन महिने ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे

ही गाडी उस्मानाबाद लातूर परळी परभणी पूर्णा आणि हिंगोली मार्गे धावते दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली

दरम्यान मराठवाड्यात पुढचे तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे विभागातल्या सर्वच जिल्ह्यांत खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख यांच्या पथकानं काल रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली